कृषी कायद्यांच्या विरोधातील भारत बंदला राज्यातल्या तीनही सत्ताधारी पक्षांचा पाठिंबा मात्र शेतकरी संघटनेचा विरोध

मराठी रंगभूमी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ कलावंत रवी पटवर्धन यांचे निधन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शिस्त आणि संयमाचे दर्शन घडवत भीमसैनिकांनी त्यांना आदरांजली वाहिली राज्यात इतरत्रही ठिकठिकाणी वैविध्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी सागराशी स्पर्धा करणारा भीमसागर चैत्यभूमीवर येतो परंतु कोरोनामुळे वेगळी परिस्थिती आहे त्यामुळे भीमसैनिकांनी आपल्या शिस्तीचे आणि संयमाचे दर्शन घडवले आहे असे प्रतिपादन उध्दव ठाकरे यांनी केले बाबासाहेब आंबेडकर यांच्या श्रमाने आणि बलिदानाने पुन्हा एकदा आपला देश नवे शिखर गाठेल सर्वजणांनी एकत्र येऊन बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करू असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले इंदू मिल येथील स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती उपमूख्यमंत्री अजित पवार यांनी दिली

विधान भवनाच्या प्रांगणात असलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्तळ्यास विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गो हे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आदरांजली वाहिली मुंबई विद्यापीठातल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय संशोधन केंद्राची मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली जागतिक पातळीवर अभिमान वाटेल असे संशोधन केंद्र उभारण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली नागपूरमधल्या दीक्षाभूमीवर ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी बाबासाहेबांच्या अस्थिकलशांना प्रष्पार्पण करत अभिवादन केले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरूनच बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले होते

ज्यात प्रत्यक्ष चैत्यभूमीवर न जाता त्या पत्त्यावर पत्र पाठवून अभिवादन करण्यात आले जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही स्वतः पत्र लिहून या मोहिमेत सहभाग घेतला बाबासाहेब आंबेडकर लिखित राज्यघटनेमुळे देश एकसंघ असून देशात आजही लोकशाही टिकून असल्याचे मत अन्न नागरी पूरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भूजबळ यांनी नाशिकमध्ये व्यक्त केले

बाबासाहेबांची कर्मभूमी असलेल्या महाड येथील चवदार तळे येथे हजारो अन्यायांनी उपस्थित राहून बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला

उस्मानाबाद येथे प्रसेना प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते बुलडाणा लातूर धुळे येथेही बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली

काल सलग नवव्या दिवशी बरे होणाऱ्या रुग्णांची दैनंदिन संख्या ही दररोज आढळणाऱ्या नव्या बाधितांपेक्षा जास्त होती

शेतकऱ्यांच्या या भारत बंदला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सक्रीय पाठिंबा जाहीर केला आहे महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल केले कषी राष्टवादी शेतकऱ्यांच्या भारत बंदला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसनेही काल संपूर्ण समर्थन जाहीर केले कार्यकर्त्यांनी शांतपणे कोविड काळातील मर्यादांचे पालन करून या भारत बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे कृषी शिवसेना अकाली दलाच्या नेत्यांनी काल वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली राजधानी दिल्लीतील शेतकरी आंदोलन आणि राज्य सरकारांच्या अधिकारांबाबत आमच्या भूमिकेला शिवसेनेने सहमती दर्शवली आहे असे शिरोमणी अकाली दलाचे नेते खासदार प्रेम सिंग चंद्रमाजरा यांनी या भेटीनंतर वार्ताहरांना सांगितले दिल्लीतील सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहण्याचेही ठाकरे यांनी मान्य केल्याचे ते म्हणाले

शेतकऱ्यांनी भारत बंदमध्ये सहभागी होऊ नये असे आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी काल पुण्यात केले नव्या कृषी कायद्यांमुळे ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योग उभे राहून रोजगार निर्मिती होणार आहे त्यामूळे ते रद्द करू नये मात्र या कायद्यातील न्याय निवाड्याची जवाबदारी महसूल खात्याकडे न देता त्यासाठी एक न्यायाधिकरण स्थापन करावे असे मत घनवट यांनी व्यक्त केले जीएसटी फसवणक खोटी देयके सादर करून वस्तू आणि सेवा कराचा परतावा मिळवणाऱ्या औरंगाबादमधल्या भंगार माल विकणाऱ्या दोन कंपन्यांच्या प्रवर्तकांना वस्तू आणि सेवा करविषयक ग्पप्तचर विभागाने अर्थात डीजीजीआयने अटक केली

यातून उमेदवारांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होणार आहेत

राज्यातील उद्योग व्यवसाय पूर्ववत कार्यरत होत आहेत त्यामुळे रोजगाराच्या या विविध संधी निर्माण झाल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रातील विविध नामांकित उद्योग व्यवसायातील सर्वसाधारणपणे इयत्ता नववी उत्तीर्ण पासून पुढे किंवा दहावी बारावी आयटीआय डिप्लोमा बी ई आणि इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेच्या रिक्त पदांचा यात समावेश आहे

होमपेजवरील जॉब सिकर लॉगिनमधून आपापल्या युझर आयडी आणि पासवर्डच्या आधारे लॉगिन करणे आवश्यक आहे

त्यामुळे पुढील काळात या शाळांमधील वीजेचे दिवे पुन्हा लुकलुकणार असल्याची बातमी काल हिंदुस्थान समाचार या वृत्तसंस्थेने दिली राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधून वीज जोडणी देण्यात आलेली आहे मात्र वीज देयक कोणत्या योजनेतून भरायचे याबाबत कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही

शाळेला वीज प्रवठाच नसल्याने अनेक शाळांमधील संगणक संच ध्वळखात पडले असून काही ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी बसवण्यात आलेले पाण्याचे फिल्टर देखील बंद पडले आहेत

तेव्हा मोठे नुकसानही झाले पण आता या अतिवृष्टीचा फायदाही होणार आहे

ऑक्टोबरमध्ये घेतलेल्या नोंदीनुसार मागील पाच वर्षांतील सरासरीच्या तुलनेत ही वाढ झाली आहे

सासवड जात पंचायत पुणे जिल्ह्यात सासवडमधल्या गराडे गावातल्या जात पंचायतीच्या सात सदस्यांना सासवड पोलिसांनी काल अटक केली बंदी असतानाही जात पंचायत भरवून एका कुटुंबाला बहिष्कृत केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आईच्या मालमत्तेच्या संदर्भातला निवाडा जात पंचायतीच्या समोर करण्यास विरोध केल्यामुळे एका महिलेला तिच्या कुटुंबीयांसह समाजातून एका वर्षासाठी बहिष्कृत करण्यात आले होते एका वर्षाच्या आत समाजात परत यायचे असेल तर पाच दारूच्या बाटल्या पाच बोकड आणि एक लाख रुपये दंड भरण्याची मागणी जात पंचायतीने केली होती याबाबत संबंधित महिलेने पोलिसांत तक्रार दिली होती या प्रकरणी पोलिसांनी जात पंचायतीच्या सदस्यांवर गुन्हा दाखल केला होता काल त्यांना अटक करण्यात आली

रुफोट सांगली सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात कॉप्रेसर गाडीचा काल भीषण स्फोट झाला

अपघात रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर रेल्वेस्थानकाजवळ काल संध्याकाळी झालेल्या अपघातात दोघे जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला क्वालिस जीप आणि ट्रक यांची धडक झाल्याने हा अपघात झाला रवी पटवर्धन निधन मराठी रंगभूमी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ कलावंत रवी पटवर्धन यांचे शनिवारी रात्री निधन झाले

हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पार्थिव देहावर काल सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले रात्री श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तिथे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला

भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावचा पाटील पोलीस आयुक्त न्यायाधीश किंवा खलनायकी भूमिकाच अधिक मिळाल्या

तीन सामन्यांच्या मालिकेतला हा दुसरा सामना जिंकून भारताने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे

हार्दिक पंड्याला सामनावीर घोषित करण्यात आले

हवामान राज्यात सर्वत्र हवामान कोरडे असले तरी गुरूवारी कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो असा हवामान खात्याचा अंदाज आहे राज्यातला गारवाही वाढला आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार